शांती अहिंसा आणि बंधुत्वाच्या संदेशासाठी जग भारताकडे पाहत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन जैनाचार्य श्री विजय वल्लभ स्रीश्वर जी महाराज यांच्या शांती प्रतिमेचं मोदी यांच्या हस्ते अनावरण

बिहारच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा नीतिश कुमार स्थानापन्न

महाराष्ट्रात आजपासून धार्मिक आणि पूजा स्थळांची दारं पुन्हा उघडली

मुंबईतील दिवाळीच्या दिवसातील हवा यंदा पुण्यापेक्षाही राहिली शुद्ध

आगामी नव वर्ष आध्यात्मिक प्रतिभेचं आणि प्रेरणा देणारं वर्ष असल्याचं ते याप्रसंगी म्हणाले हि प्रतिमा जगासाठी शांती आणि अहिंसेची प्रेरणा स्रोत बनेल संपूर्ण जग शांती अहिंसा आणि बंधुत्वाच्या संदेशासाठी भारताकडे पाहात असल्याचं सांगताना मोदी म्हणाले ध्वनी संत जन भारत से हमेशा पूरे विश्व को मानवता को शांति अहिंसा और बंधुत्व का मार्ग दिखाया है ये वो संदेश है जिनकी प्रेरणा विश्व को भारत से मिलती है इसी मार्ग दर्शन के लिए दुनिया आज एक बार फिर भारत की ओर देख रहा है मुझे विश्वास है कि ये स्टेचू ऑफ पीस विश्व में शांति अहिंसा और सेवा का एक प्रेरणास्रोत बनेगी आचार्य वल्लभ यांनी भारताला शिक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला अनेक राज्यांमध्ये शिक्षण संस्था स्थापन केल्या असं सांगून मोदी म्हणाले की महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत देश या संस्थांचा ऋणी आहे संत आणि महतांनी स्थानिक वस्तुंना अधिक महत्त्व देण्याचा संदेश आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी केलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील संत महात्म्यांच्या योगदानाची आठवण करुन देताना ते म्हणाले

यामध्ये प्रामुख्यानं तांब्याचा वापर केला असून राजस्थानमधील पालीच्या जेतपुरा स्थित विजय वल्लभ साधना केंद्रात ती बसविण्यात आली आहे

त्यांचं आयुष्य साधेपणाचं होतं आणि भगवान महावीर यांच्या संदेशांचा प्रसार करण्यासाठी समर्पित वृत्तीनं त्यांनी काम केलं शिक्षणाचा प्रसार करणं आणि सामाजिक दुष्ट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले प्रेरणादायी साहित्य निर्मिती केली आणि स्वातंत्र्य आंदोलन तसंच स्वदेशीचा पुरस्कार केला

त्यांच्या सन्मानार्थ स्थापित शांति प्रतिमेला स्टॅच्यु ऑफ पीस असं नाव देण्यात आलं आहे

बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी कुमार यांना राजभवनात पद आणि गोपनियतेची शपथ देववली भाजपा नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणु चौधरी यांनी बिहारचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एनडीच्या सदस्यांच्या बैठकीत काल नीतिश कुमार यांना एकमतानं नेता निवडण्यात आलं

देशभरात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासातील कोविडसंबधी हा गोषवारा

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तपासणी देखभाल आणि उपचारविषयक सुयोग्य धोरणामुळे रुग्ण बरे होण्याच प्रमाण मोठं असून मृत्यूदर घाटला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह वैष्णवी कारंजकर पुणे

शिर्डी शेगाव आणि गोंदवले इथं नियंत्रित प्रमाणात भाविकांना प्रवेश देण्यास प्रारंभ झाला असून आळंदी पंढरपुरात भाविकांना केवळ मुखदर्शन देण्यात येत आहे या विषयीचा अधिक वृत्तांत ध्वनी बहुतांश प्रसिद्ध देवस्थानात परवान्याशिवाय प्रवेश मिळत नसून देव दर्शनासाठी आगाऊ नोंदणी करून वेळ घेऊनच जावं लागत आहे केव्हा किती लोकांना प्रवेश द्यायचा याबाबतचा निर्णय प्रार्थना स्थळांचा आकार वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेऊन निर्णय करण्यात आले आहेत राज्यातल्या सर्वच मंदिरांच्या व्यवस्थापनांची यासाठी कालपासून धावपळ सुरू होती नियमित साफसफाई करण्याबरोबरच नियमांचं पालन करत दर्शनाची सोय कशी उपलब्ध करून द्यायची याबाबत विविध मंदिरांच्या प्रशासनांनी आपापल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत अनेक देवस्थानांनी फुलं बेल तुळशी आणू नका असं सांगितलं आहे

एकत्रितपणे उपासनेला फाटा देत भाविकांनी प्रार्थनेसाठी आवश्यक आसन स्वतःच आणावं असं सांगण्यात आलं असून मंदिरात प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणं या सारख्या शारीरिक अर्पणांना परवानगी नाही देवळात येणारे सर्व नागरिक कामगार भाविकसेवेकरी यांनी स्वतच्या आरोग्याचं निरिक्षण करणं आजारी असल्यास स्थानिक प्रशासनाला कळविणं आवश्यक आहे कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वैष्णवी कारजकर पुणे मंबई हवा मुंबईतील दिवाळीच्या दिवसातील हवा यंदा पुण्यापेक्षाही शुद्ध राहिल्याचं स्पष्ट झालं आहे

ध्वनी दिवाळीच्या दिवसांत मुंबईकरांनी पुणेकरांच्या तुलनेत फटाक्यांपासून होणारे उत्सर्जन कमी केले

नेहमीच्या तुलनेत पुण्यातील प्रदूषण दुप्पट झाले होते पण मुंबईत नेहमीपेक्षा कमी प्रदूषण नोंदविण्यात आले आहे केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत सफरच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात दिवाळीच्या दिवसांत प्रामुख्याने लक्ष्मीपूजन आणि त्यानंतरच्या दिवसांतील हवा प्रदूषणाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर पुणे प्रेस दिवस आज राष्ट्रीय प्रेस दिवस साजरा करण्यात आला

आजच्याच दिवशी भारतीय प्रेस परिषदेनं आपलं काम सुरू केलं होतं प्रेसचे उच्च मानदंड कायम राखणं आणि बाह्य निर्बंध दबाव आणि धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी नीतिमत्तेचे प्रहरी या भूमिकेतून या परिषदेची स्थापना केली होती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिवसाच्या निमित्तानं माध्यमकर्मींना शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी भारतीय प्रेस परिषदेद्वारे आयोजित एका वेबिनारमध्ये बोलताना जावडेकर यांनी माध्यमांनी जबाबदारीनं स्वातंत्र्य घेण्याचा सल्ला दिला ध्वनी प्रेस के लोग ही स्वयं एक रिस्पांसिबल फ्रीडम का एक आदर्श देश में स्थापित हो इसके लिए सारी व्यवस्थाओं को सुधारकर उसको ठीक तरीके से चलाने का चैलेंज को स्वीकार करे सरकार इसमें पड़ना नहीं चाहती सरकार हस्तक्षेप करके किसी आजादी को रोकना नहीं चाहती लेकिन यह आपकी जिम्मेवारी है जब सरकार आप पर विश्वास रख रही है तो आप भी रिस्पांसिबल जनर्लिज्म का एक रिस्पांसिबल फ्रीडम का उदाहरण पेश करें और यही हमारी चुनौती है शहीद निरोप जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद झालेले नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे शहीद नायक भूषण सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथले शहीद ऋषिकेश जोंधळे या महाराष्ट्राच्या वीर पुत्रांना आज त्यांच्या मायभूमीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी बंदुकीच्या फैरी झाडून या शूरवीरांना सलामी देण्यात आली जीवन प्रमाणपत्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं निवृत्तिवेतन धारकांना डिजीटल जीवन प्रमाणपत्र घराच्या निकट सादर करण्यासाठी विविध पर्यायांची सोय केली आहे या सर्व पद्धती किंवा संस्थांमार्फत सादर केलेलं हे प्रमाणपत्र समानच वैध असणार आहे

खादी यंदाच्या उत्सवी हंगामात देशभरातील खादी कारागिरांनी खादीच्या उत्पादनांची विक्रमी विक्री केली आहे

खादी इंडियाच्या नवी दिल्लीतील कॉनॉट प्लेस इथल्या विक्री केंद्रात ही उलाढाल झाली आहे

परदेशी गंतवणक धोरण पालन डिजिटल माध्यमातील थेट परदेशी गुंतवणुकीच्या धोरणाचं पालन केल्याचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याची विनंती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांनं माध्यम समूहांना केली आहे डिजिटल माध्यमातून बातम्या आणि चालू घडामोडी अपलोड आणि स्ट्रीम करणाऱ्या पात्र संस्थांसाठी मंत्रालयानं आज एक जाहीर नोटीस काढून सरकारच्या निर्णयाचं पालन करण्यास सांगितलं आहे बर्फ जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील उंच पर्वतीय भागांमध्ये आज या हंगामातील पहिली बर्फवृष्टि झाली तर पठारी भागांमध्ये पाऊस पडल्यानं काश्मीर खोऱ्यातील तापमान एकदम घसरलं आहे